शाळा स्रू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनाबद्दल म्ख्यमंत्र्यांनी घेतला आढावा राज्यातील लॉक डाउन सरसकट हटविता येणार नाही म्ख्य सचिव आजोय मेहता शेतकऱ्यांना बी बियाण्यांची कमतरता भासू देऊ नये असे कृषि मंत्री दादाजी भूसे यांचे यंत्रणांना निर्देश

स्वस्त धान्य द्कानातून तसंच विलगीकरण केंद्रातून वितरित होणाऱ्या धान्याच्या ग्णवत्तेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे स्वस्त खराब प्रतीचं धान्य वितरित होत असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर पासवान यांनी हे निर्देश दिले गर्भवती महिला प्रसृती झालेल्या माता नवजात बाळ आणि पौगंडावस्थेतील आरोग्याशी संबंधित मूलभूत सेवा अशा सेवा प्रवण्यासाठी कोविड चाचणी करणे अनिवार्य नाही असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज स्पष्ट केलं

तथापि आईने फेस मास्क लावावा आणि म्लाला स्तनपान करण्यापूर्वी हात स्वच्छता करावे

शाळा सुरु झाल्यानंतर विदयार्थी व शिक्षक तसेच अन्न्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे तसेच शाळेत हात ध्ण्यासाठी जंतूनाशक व स्वच्छतेच्या तर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा म्ख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला याप्ढील काळात ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षणाचे पर्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरित्या उपयोगात आणावेत शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन करावे तसंच संपूर्ण साक्षरतेचा विचार ही संकल्पना घेऊन आता आपण प्ढे जाऊ असं ही ते म्हणाले शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना द्या असं त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं ऑनलाइन शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती धेऊन यानिमित्ताने ऑनलाइन नेटवर्कही बळकट करून घ्यावे यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वांशी समन्वय राखावा सर्वांची मते विचारात घ्यावीत टीव्ही चॅनल्सचा सुद्धा यासाठी उपयोग करून घ्यावा अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या देशाचे पहिले पंतप्रधान आध्निक भारताचे शिल्पकार स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मुर्तीना देशभरात अभिवादन करण्यात आले आध्निक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे याचं स्मरण करुन मी त्यांना कृतजतापूर्वक अभिवादन करतो असे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हंटलं आहे राज्यातील लाकडाऊन सरसकट हटणार नसल्याची स्पष्ट भूमिका राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतली आहे आवश्यकतेच्या आधारावर विविध घटकांना लाकडाऊनमधून सवलती जाहिर केल्या जातील टप्प्याटप्प्यानेच लाकडाऊन शिथिल केले जाणार आहे त्यासाठी वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील पथक योजना तयार करत असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव अजोय मेहता सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रदीप व्यास आणि मुंबई महापालिका आय्क्त चहल यांनी काल माध्यमांना संबोधित केले लाकडाऊन उठविल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढणार हे गृहित धरूनच उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत

सदर व्यक्तीला मध्मेह होता

ब्लडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यात निमखेड इथला एक प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे हा कर्मचारी मुंबईहन परत येताना लातूर इथल्या सहकाऱ्याच्या संपर्कात आला होता

आरोग्य विभागाला याची माहिती मिळताच त्याला जिल्ह्यातल्या कोवीड सुश्र्षा केंद्रात दाखल केलं असून त्याच्या संपर्कातल्या सहा जणांच्या लाळेचे नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत

तर एक रुग्ण बरा होऊन आपल्या घरी परतला आहे कोरोना विषाण्या प्रादुर्भाव आता शहरातून ग्रामीण भागातही पसरू लागला आहे यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे हा प्राद्र्भाव इतर नागरिकांना होऊ नये म्हणून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मोबाईल फिवर क्लिनीक सुरू करण्यात आले आहे

या न्सार विभागीय आय्क्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांकडे जिल्हा समितीच्या निर्णयांना आव्हान देता येईल अमरावती जिल्ह्यातून राज्याच्या अन्य भागात मालवाहतूक सुरु होणार असुन परिवहन विभाग आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे अमरावती जिल्ह्यातल्या बस स्थानकावर मालवाहतूकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून यासाठी अमरावतीच्या विभागीय भांडार अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अमरावती विभागातल्या पाच जिल्ह्यांमधल्या बालभारती कार्यालयात आज पाठ्यप्स्तकांची पहिली खेप रवाना झाली

ब्लडाणा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात एक महिला आणि तिच्या म्लाचा मृत्यू झाला खामगाव ताल्क्यात उमरा फाट्यानजीक दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातात मृत महिलेचा पती जखमी झाला आहे अमरावती जिल्ह्यातल्या वरुड मोर्शी मेळघाट या भागात मध्यप्रदेशच्या सीमेवरून आलेल्या टोळधाडीमुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे या टोळधाडीनं संत्री मका आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात न्कसान केलं आहे

विदर्भात अन्य जिल्ह्यांमध्ये देखील तापमानाचा पारा चढाच होता

खरीप हंगामासाठी मुंबलक प्रमाणात खते बियाणे व अन्न्य कृषि निविष्ठांची उपलब्धता करण्यात आली आहे लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत हया निविष्ठा पोहोच करण्यासाठी शेतकरी गटांमार्फत यंत्रणेने पोहोच करुन द्यावी शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत बियाणे खतांची कमतरता भासू देऊ नका असे निर्देश राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भूसे यांनी आज यंत्रणेला दिले

यावेळी अकोला अमरावती ब्लडाणा वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा आढावा घेणार घेण्यात आला पीक कर्जाबाबत भूसे यांनी स्पष्ट केले की जे जे शेतकरी मागणी करतील त्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन दयावे शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीचा विचार न करता पीक कर्ज द्यावे असे निर्देश भुसे यांनी दिले